अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला या अधिवेशनात शेतकऱ्यांना द्यावयाची संपूर्ण कर्जमाफी आणि अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे तसंच विविध प्रकल्पांना राज्य सरकारनं दिलेल्या स्थगितीसंदर्भातले मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही असं सरकारनं यापूर्वीच घोषित केलं आहे चहापानानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचं सांगितलं अधिवेशनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याची चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई केली जाईल असं ते म्हणाले वीर सावरकर यांच्याविरूद्ध काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीसंदर्भात बोलतांना ठाकरे यांनी यासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे आणि ती कायम आहे सरकार आणि पक्ष या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचं ते म्हणाले सरकारनं केवळ आरे शेडचं काम वगळता कोणत्याही विकास कामाला स्थगिती दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान नागपूरमध्ये काल वार्ताहरांशी बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारविरूद्ध जोरदार टीका केली

राज्य सरकारमधल्या सहभागी पक्षांमध्ये विसंवाद असून शिवसेनेनं सत्तेकरता लाचारी पत्करली असल्याची टीका त्यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत चहापानाला जाऊ इच्छित नसल्याचं ते म्हणाले मंत्र्यांना झालेल्या खातेवाटपात अनिश्चितता असल्यामुळे या अधिवेशनात लोकहिताच्या मुद्यांवर समाधान होणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले

विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदाच्या निवडीवरही बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आयकर सेवांचा लाभ मिळणार असल्याचंही विभागानं काल सांगितलं

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केंद्र सरकारकडे यासंदर्भात विविध धर्मांविषयीची माहिती नसून एका विशिष्ट धर्माला लक्ष्य केलं जात असल्याची टीका जलिल यांनी यावेळी केली

भिमनगर भावसिंगप्रा भागात अतिक्रमणामध्ये येणारं बांधकाम न पाडण्यासाठी कांबळे आणि निकाळजे या दोघांनी संबंधिताकडे अडीच लाख रूपयांची मागणी केली होती पहिल्या हप्त्यापोटी एक लाख रूपयांची लाच घेतांना त्याला पकडण्यात आलं या भागाची नगरसेविका आशा निकाळजे यांचा विजय हा पती आहे क्रांतीचौक पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

यात बीड जिल्ह्यातल्या पारगाव जोगेश्वरी इथले शिक्षक सोमनाथ वाळके अहमदनगर जिल्ह्यातल्या सरदवाडी इथले तंत्रस्नेही शिक्षक रवी भापकर आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांचा समावेश आहे

वेस्ट इंडिजनं शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर हे आव्हान आठ गडी आणि तेरा चेंडू राखून पूर्ण केलं तीन सामन्यांच्या या मालिकेत वेस्ट इंडिजनं एक शून्यनं आघाडी घेतली आहे आता दुसरा सामना अठरा डिसेंबरला विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे

या गांजाचा चोरटी विक्री करणाऱ्या दोन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अन्य एका कारवाईमध्ये विशेष कृती दलाच्या पथकानं अवैधरीत्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या अक्षय शिंगाडे या संशयितास काल द्पारी अंबड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतलं त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह एक मॅगेजिन जप्त करण्यात आल आहे

या स्पर्धेत देशभरातले तीन हजार स्पर्धक सहभागी झाले होते तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ मुंडे जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी हिरवा झेंडा दाखवला या मॅरेथॉनमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

हिंगोली जिल्ह्यात औैंढा नागनाथ परिसरात खगोलशास्त्राशी निगडीत आंतरराष्ट्रीय लिगो प्रकल्प अभिमानास्पद असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे पंचायत समिती स्तरावरचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या आशाताई अंगणवाडीताई स्वच्छाग्रही नागरिकांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत करतील अशा व्यक्तींना हे मानधन देण्यात येणार आहे नांदेड इथं ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉमचं तेहतिसावं अधिवेशन पार पडलं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं अधिवेशनात अर्थक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष अनिल बोकील यांचं व्याख्यान झालं